इंदौर इथं सुरु असलेल्या भारत बांगलादेश कसोटी क्रिकेट सामन्यात मयंक अग्रवालचं शतक न्यू डेव्हलपर्मेंट बँकेचं विभागीय कार्यालय भारतात लवकर सुरु करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ब्रासिलिया इथं ब्रिक्स व्यापार परिषद आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याशी संवाद साधताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की विभागीय कार्यालय लवकर सुरु झालं तर आपल्या प्राधान्य क्षेत्रातल्या प्रकल्पांना चालना मिळेल जागतिक वाढीला चालना देण्यासाठी या बह्पक्षीय वित्त संस्थेला संपूर्ण पाठिंबा देण्याची भारताची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं

सदस्य देशांमधला आर्थिक सद्भाव महत्वाचा आहे असं ते म्हणाले न्यू डेव्हलपर्मेंट बँकेची उर्वरित दोन विभागीय कार्यालयं पुढच्या वर्षी रशिया आणि भारतात सुरु करण्याचा प्रयत्न राहील असं ब्रिक्सच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे आपती प्रतिकारक पायाभूत सुविधांसाठीच्या जागतिक आघाडीत ब्रिक्स देशांनी तसंच न्यू डेव्हलपर्मेंट बँकेनं सहभागी व्हावं अशी विनंती मोदी यांनी केली ब्रिक्स व्यापार परिषद आणि न्यू डेव्हलपर्मेट बँक यांच्यातला भागीदारी करार दोघांसाठीही उपयुक्त ठरेल असं ते म्हणाले ब्रिक्समधल्या पाच देशांमधे उदयाला आलेल्या अनेक अध्वोटेक उदयोगांचं जाळं या देशांमधल्या मोठ्या बाजारपेठांचा लाभ घेण्यासाठी तसंच अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ब्रिक्स परिषदेला हजेरी लावून मायदेशी परत निघाल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी ट्विट करुन या परिषदेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे व्यापार नवोन्मेश तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक संबंध घट्ट करण्यासाठी या परिषदेत सहभागी नेत्यांनी केलेली चर्चा फलदायी असून भाविष्यवेधी अपारंपरिक विषयांवर दिलेला भर सहकार्य दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरेल त्याचा लाभ संबंधित देशांमधल्या नागरिकांना मिळेल असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे संसदेचं हिवाळी आधिवेशन सोमवारपासून सुरु होत असून याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उद्या सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे लोकसभेचं कामकाज सुरळीत चालावं याकरता सर्व पक्षांनी पाठिंबा यावा याकरता लोकसभा सभापतींनी ही बैठक बोलावली आहे याच पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनीही येत्या रविवारी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे केंद्र सरकारच्या वतीनंही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत असा आग्रह असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज नागपूर प्रेस क्लब इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे केंद्र सरकारनं तातडीनं आर्थिक मदत करावी यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात कृषी मंत्री आणि अर्थ मंत्री यांच्याशी चर्चा करु असंही ते म्हणाले राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही पाच वर्ष सरकार चालेल याकडे आमचं लक्ष राहील महिला मुख्यमंत्री झाल्या तर आनंद होईल असं ते म्हणाले दरम्यान शेतकरी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना उद्या द्रपारी तीन वाजता राज्यपालांनी भेटीची वेळ दिली आहे रराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेन्द्र फडनवीस यांनी राज्यपालांना केली आहे त्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तत्काळ निधी वितरित करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी फडनवीस यांनी यावेळी केली त्यावर लगेच कारवाई करु अशी ग्वाही राज्यपालांनी दिल्याचं फडनवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो या निधीचं संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावं पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे अशी विनंतीही फडनवीस यांनी केली यावरही तत्काळ कार्यवाहीचं आश्वासन राज्यपालांनी दिल्याचं ते म्हणाले महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत दिल्ली स्तरावर निर्णय होतील असंही त्यांनी सांगितलं अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडनवीस यांनी राज्यापालांची भेट घ्यायला उशीर केला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच राज्यपालांची भेट घेतली शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली सध्या दोन्ही पक्षाचे नेते लोकप्रतिनिधी शेताच्या बांधावर नुकसानीचा आढावा घेत आहेत असं ते म्हणाले कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीबाबत तीन अंकी नाटक असा खिल्लीवजा उल्लेख भाजपा करत आहे मात्र त्यांना या तीन अंकी नाटकाचा शेवट माहीत नाही असा टोला थोरात यांनी लगावला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी समान किमान कार्यक्रम तयार केला आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काल मुंबईत या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकानंतर बातमीदारांना ही माहिती दिली या समान किमान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पाठवला जाईल तिन्ही पक्षांनी त्याला मान्यता दिल्यानंतर सत्तावाटपाची चर्चा आणि सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु केली जाईल असं त्यांनी सांगितलं या बैठकीला काँग्रेसचे वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण आणि मणिकराव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील नवाब मलिक आणि छगन भूजबळ तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई उपस्थित होते भारत आणि बांगलादेश यांच्यात इंदूर इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या द्स या दिवशी भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल यानं शतक ठोकलं आहे

आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रात नव्यानं बांधलेल्या सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाचं आज सायंकाळी थेट प्रसारण केलं जाणार आहे यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत

भारताच्या विकासातली मोठी समस्या ही आंतरराष्ट्रीय अडथळे नसून देशातली जुनाट मानसिकता आहे असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत चौथ्या रामनाथ गोयंका स्मृती व्याख्यानात बोलत होते जागतिक मंचावर भारतानं खंबीरपणे उभं राहणं अपेक्षित असताना भारताच्या परराष्ट्र धोरण जुनाट विचारांशी बांधून ठेवणं योग्य नाही असं ते म्हणाले

अपर्ण सेनगुप्ता हे निरसा विधानसभा मतदासंघातून तर विरांची नारायण हे बोकारो विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवणार आहेत जम्म् आणि कश्मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका घेतल्या जातील असं जम्म् कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू यांनी सांगितलं ते काल जम्मू विभागातल्या रेआसी जिल्ह्यात तलवारा इथं राज्य पोलीस दलाच्या दिक्षांत संचलनानंतर बोलत होते जम्मू आणि कश्मीरमधे शांतता कायम राखण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी पोलीसांचं कौतुक केलं जम्म् कश्मीरमधे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आयोजित जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या अध्यक्षतेखाल राजभवनात बैठक झाली